दीपक म्हैसेकर यांनी म्हटलं आहे

म्ख्यमंत्री कार्यालयाशी निगडित सर्व प्रकारचे अर्ज विभागीय कक्षात स्वीकारले जाणार असून विभाग पातळीवरील अर्ज पूढील कार्यवाहीसाठी योग्य तो शेरा मारून संबंधित खात्यांकडे सोपवले जातील

प्णे महसूल विभागातील पाचही जिल्ह्य प्रशासनाशी संबंधित नागरिकांचे प्रश्न विभागीय पातळीवरच समन्वयाने सोडवण्याची या कक्षाची भूमिका राहणार असल्याचंही ते म्हणाले

तसंच हेल्मेट वापराचं महत्व नागरिकांना पटव्न देण्यात आलं वर्धापन् दिनानिमित मेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं

लष्कर प्रमुख जनरल् मनोज नरवणे यावेळी उपस्थित राहणार आहेत

क्रिएटिव फाउंडेशन महापालिकेनं ज्ना रस्ता खोदून नंतर डांबरीकरण करावं अशी मागणी क्रिएटिव फाउंडेशनच्या वतीनं आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे रस्ता न खोदता डांबरीकरण केल्यास रस्त्याची उंची वाढते यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी शिरतं त्याम्ळे रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक करतानाच रस्ता खोदुन डांबरीकरणाची तरतूद करावी असं फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे

पुणे कॅन्टोन्मेंट प्णे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयातल्या विविध उपचारांचे दर वाढवल्यामुळे रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या घटत असल्याचा दावा बोर्डाच्या लोकप्रतिनिधींनी केला आहे त्यामुळे बोर्डाने रूग्णालयाच्या वाढीव दरात कपात करावी अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे रूग्णालयातल्या शस्त्रक्रिया विभागाचं शुल्क द्पटीने वाढविण्यात आलं असून रक्ततपासणी डायलिसिस यासारख्या चाचण्यांचं श्ल्कही वाढवण्यात आलं आहे याची दखल घेत बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर कुलजित सिंह यांनी बोर्डाच्या आरोग्य समितीदवारे या मुददयाबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले असून त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगितलं प्ण्याचे महापौर प्ण्याचे महापौर म्रलीधर मोहोळ सोशलमीडियावर लोकप्रिय असलेल्या फेसब्क वरून आता थेट प्णेकरांची संवाद साधणार आहेत दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी संध्याकाळी सात वाजता हा संवाद होणार असून या संवादाचा पहिला भाग येत्या शनिवारी मोहोळ यांच्या फेसब्क पेजवरून प्रसारित होणार आहे नागरिकांनी थेट विचारलेल्या प्रश्नांची उतरं या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असल्याचं महापौरांनी पत्रकार परिषदेत सांगितलं जयंती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठत आज कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण केला

एन एस उमराणी क्लसचिव डॉ प्रफ्ल्ल पवार विविध विभागांचे प्रम्ख प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते

तर हा होता आजचा प्णे वृतांत